सूचना कोरोना प्रतिबंधासाठी लागू केलेली टाळेबंदी क्रमशः शिथिल करत असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं काल नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या

या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमले जाणार आहेत

त्यान्सार या निवडण्का स्थगित केल्यांच निवडण्क आयोगानं कळवल आहे अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली

पाणी वीज आणि पर्यावरण वाचवण्याचा संकल्प करा असं आवाहन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या निमित्तानं दिलेल्या संदेशात म्हटलं आहे

सर्वसाधारणपणे दरवर्षी पर्यावरण दिनाच्या दिवशी बाहेर जाऊन मोठ्या प्रमाणावर व्रक्षारोपण करण्याची मोहीम राबवली जाते पण यंदा जगभर कोरोना विषाणूचा प्रकोप सुरु असल्यानं जागतिक पातळीवरही पर्यावरण दिन ऑनलाईन पद्धतीचं साजरा होत आहे पर्यावरणाचा एक भाग असलेल्या जैवविविधतेला सध्या निर्माण झालेला धोका जागतिक हवामान बदलामुळं निर्माण होणारी वादळासारखी संकट त्याचबरोबर कोरोना प्रादुर्भावाच्या निमित्तानं प्रद्रषण नियंत्रणावर दिला जाणारा भर अशा अनेकविध विषयांवर यंदा ऑनलाईन पद्धतीनं अभ्यासकांची मतं जाणून घेतली जात आहेत

जनजीवन विस्कळीत झालं यंत्रणा सार्वजनिक सुविधांची वाताहात झाली तिथली कालची स्थिती टिपणारा हा वृत्तांत

एक लाखाहून अधिक झाडं उन्मळून पडली पडलेली झाड बाजूला करून रस्ता मोकळा करण्याचे काम एनडीआरएफ च्या मदतीने जिल्हा प्रशासन करत आहे श्रीवर्धनचं दळणवळण ठप्प झालं असून पाचशे मोबाईल टॉवर हजारो विजेचे खांब पडले पाच हजार हेक्टर शेतीच नुकसान झालं

झाडांखाली आंब्याचे सडे पडले

रत्नागिरी जिल्ह्यात दापोली आणि मंडणगड तालुक्यात सर्वाधिक नुकसान झालं

सिंधुदुर्ग जिल्ह्यात चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा मालवण तालुक्याला बसला आहे उपकेंद्रांना वीज पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांवर अनेक ठिकाणी मोठे वृक्ष उन्मळून पडल्यान विजेचे शेकडो खांब जमीनदोस्त झाले आहेत त्यामुळे अख्खा मालवण तालुका अंधारात आहे

कसं ते सांगणारा हा वृत्तांत कोरोना विषाणूचं संकट आलं प्रतिबंधासाठी टाळेबंदी आली जनजीवन ठप्प झालं त्याचा एक सकारात्मक परिणामही झाला हवेतलं वाहनांच्या धुराचं तसंच उद्योगांमुळे होणारं प्रदूषण कमी झालं

टाळेबंदीच्या या शुद्धीकरण मोहिमेला परवाच्या निसर्ग चक्रीवादळानं हातभार लावला हवेतले धुलीकणही पुन्हा मातीत मिसळले आजचा पर्यावरण दिवस आपण आणखी स्वच्छ वातावरणात साजरा करत आहोत प्ण्या मुंबईतल्या हवेच्या गुणवत्ता निर्देशांकान सकारात्मक वाढ नोंदवली आहे

सफर अर्थात हवा गुणवत्ता आणि हवामान अंदाज संशोधन प्रणालीच्या माध्यमातून ही माहिती मिळाली आहे

नुकसान भरपाई म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विशेष आर्थिक पॅकेजची त्यांनी मागणी केली आहे ठाकरे निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत सादर करावेत आणि तातडीने वीज पुरवठा सुरू करावा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत वादळामुळं घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांपर्यंत त्वरित अन्नधान्य पोहोचविण्याची व्यवस्था करण्याचे आदेशही त्यांनी दिले निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा काल व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्र्यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते मुंबई परिसरातील छावण्यांमध्ये हलवलेल्या नागरिकांना सोडताना त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी असंही त्यांनी सांगितलं पंचनामे पुणे महसूल विभागातील पुण्यासह सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात कालच्या निसर्ग चक्रीवादळांन नुकसान झालं असून त्याचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी कालपत्रकार परिषदेत दिली सर्वात जास्त नुकसान पुणे जिल्ह्यातच झालं असून एकंदर तिघांचा मृत्यू झाला आहे

सोनू सूदनं आसाममधील दोनशे विस्थापित मजुरांना परत त्यांच्या गावी जाण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था केली होती

हा देशातला पहिला हाय स्पीड मार्ग आहे

पुणे अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांमधून हा मार्ग जाणार आहे यामुळे नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती रेल्वे मार्गाने जोडल्या जाणार असून दोन्ही जिल्ह्यतील उद्योगांचा महसूल वाढणार आहे

कोरोनाच्या संकट काळात सर्वत्र टाळेबंदी असताना सर्व द्कानदार धान्य वाटप करत होते परंतु शासनाकड्रन कोणतेही सहकार्य मिळाले नाही असं या दुकानदारांचं म्हणण आहे

कापूस परभणी जिल्ह्यात पीककर्जाच्या वितरणासह काप्रस खरेदीतील विलंबाच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केल होत या सर्वाविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्या प्रकरणी काल गुन्हा दाखल करण्यात आला

निधन ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक बास् चॅटर्जी यांचं काल मुंबईत निधन झालं

नर्मविनोदी हलक्याफुलक्या शैलीत मध्यम वर्गीयांचं जीवन पडद्यावर रेखाटणं ही त्यांची खासियत सर्वसामान्य माणसाला आपल्यातल्या वाटतील अशा व्यक्तीरेखा आणि सशक्त कथानकातून साकारलेले त्यांचे चितचोर छोटी सी बात खट्रा मीठा जनीगंधा हे चित्रपट अत्यंत लोकप्रिय ठरले रजनी व्योमकेश बक्षी या त्यांनी दिग्दर्शित केलेल्या द्ररदर्शन मालिका ही प्रेक्षकांच्या पसंतीला उतरल्या होत्या हवामान निसर्ग चक्रीवादळाचा प्रभाव ओसरताच मान्सूनची आगेक्रच पुन्हा सुरू झाली

मान्सून गोव्याच्या वेशीवर पोहोचला असला तरी गोवेकरांना त्याची अजून थोडी प्रतिक्षा करावी लागेल कारण उद्या मान्सूनची आगेकूच तमिळनाडू आणि कर्नाटकच्या अंतर्गत भागात अपेक्षित आहे निसर्ग चक्रीवादळ ओसरल्यानंतर राहिलेला कमी दाबाचा पट्टा काल जळगाव जिल्ह्यातून ब्लडाणा अकोला अमरावती मार्गे मध्यप्रदेशात गेला त्यामुळे विदर्भात काल अनेक ठिकाणी पाऊस झाला वादळासोबत आलेल्या बाष्पामुळे कोकणात काल बहतांश ठिकाणी तर पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस झाला

आकाशवाणी पृणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार